ते काल मुंबईत पक्ष कार्यकर्त्यांच्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात बोलत होते राज्यातल्या जनतेने भाजप शिवसेना रिपाईं रासप आणि शिवसंग्राम पक्षाच्या महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे याबाबत कोणाच्याही मनात शंका असू नये असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं दिवाळीनंतर विधीमंडळ गटनेत्याची निवड केली जाईल आणि त्यानंतर लवकरच शपथग्रहण होईल असं फडणवीस यांनी सांगितलं विधानसभेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली विधानभवनामध्ये द्पारी एक वाजता ही बैठक होईल असंही त्यांनी सांगितलं दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाठिंब्यासाठी अपक्ष आणि अन्य लहान पक्षांच्या एकूण पंधरा आमदारांच्या संपर्कात असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे

ठाकरे यांनी काल मुंबईत मातोश्री या आपल्या निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक घेतली या बैठकीत आमदार एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला सर्व आमदारांनी अनुमोदन दिलं शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याबाबत भाजपकडून लेखी हमी घ्यावी अशी मागणी या आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुखांकडे केली वरळीतून निवडून आलेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री करावं अशी मागणीही या बैठकीत आमदारांनी ठाकरे यांच्याकडे केली आपल्याला अन्य पर्याय खुले आहेत पण शिवसेना आणि भाजप हिंदुत्ववादी विचारसरणीला बांधील असल्यामुळे इतर पर्यायांमध्ये आपल्याला रस नाही असं ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

मुंबईत होणाऱ्या या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार असल्याचं पीटीआयच्या व्त्तात म्हटलं आहे राज्यातलं सरकार स्थापन झाल्यावर विधानसभेचा विरोधी पक्षनेता ठरवला जाईल असं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं विरोधी पक्षनेत्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांची नावं चर्चेत आहेत दरम्यान राज्यात सरकार स्थापन करणं हा राष्ट्रवादी काँप्रेससमोरचा पर्याय नसून मिळालेल्या जनादेशान्सार आपला पक्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल बारामती इथं पवार यांची भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते खासदार सुप्रिया सुळे तसंच नवनिर्वांचित आमदार रोहित पवार यावेळी उपस्थित होते

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते पक्षांतर करून भाजपात गेलेल्यांना जनतेनं योग्य तो धडा दिला शिकवल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं जनतेनं दिलेला कौल मान्य करून भाजपनं सत्तेपासून दूर राहायला हवं असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं

कार्यक्रम संपताच पंतप्रधानांच्या भाषणाचा प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद प्रसारित केला जाईल रात्री आठ वाजता या अनुवादाचं प्नःप्रसारण केलं जाईल

सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे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

या वादळाचा फटका रायगड रत्नागिरी जिल्ह्यांच्या किनारपट्टीलाही बसला आहे

हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून दररोज पाऊस होत आहे हिंगोली जिल्ह्यातल्या कौठा वसमत परिसरात काल संध्याकाळनंतर जोरदार पाऊस झाला यामुळे वीजप्रवठा काही काळ खंडीत झाला परभणी जिल्ह्यातही काल सकाळी सुरू झालेला पाऊस द्पारनंतरही सुरू होता जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सोयाबीनसह कापसाचं मोठ नुकसान झालं नाशिक जिल्ह्यातल्या जवळपास सर्वच धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणांत सध्या साडे दहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने धरणात पाण्याची आवक सुरू आहे जायकवाडी धरणातून सध्या सुमारे दहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे यामुळे गोदावरी नदी दथडी भरून वाहत आहे त्यामुळे नांदेडच्या विष्णूपूरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे मात्र नांदेड जिल्ह्यातली पूरस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी म्हटलं आहे तेलंगणातल्या पोचमपाड धरणातूनही पाणी सोडण्यात येत असल्यामुळे पुराचा धोका निवळल्याचं त्यांनी सांगितलं

या पार्श्वभूमीवर नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याविषयी पीक विमा कंपनीच्या नांदेड इथल्या समन्वयक अधिकाऱ्यांसोबत आपण चर्चा केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

बीड जिल्ह्यातल्या केज अंबाजोगाईच्या नवनिर्वाचित आमदार नमिता मुंदडा यांनी काल उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन नुकसान भरपाईचे पंचनामे पीक विमा वाटप तसंच दिवाळीसाठी शिधापत्रिका धारकांना धान्यवाटपाची मागणी केली

यामुळे जालना शहरातले बहुतांश रस्ते जलमय झाले आझाद मैदानावरच्या फटाका बाजारात सर्वत्र पाणी साचल्यामुळे ग्राहकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरवली दरम्यान जालना तालुक्यात पावसामुळे नुकसान झालेल्या खरिपातल्या सोयाबीन मका बाजरी कापूस या पिकांचे कृषी विभागानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात शासनाला अहवाल पाठवावा अशी मागणी जालन्याचे नवनिर्वाचित आमदार कैलास गोरंट्याल यांनी प्रशासनाकडे केली आहे

आज सायंकाळी लक्ष्मीपूजन करण्यात येईल दिवाळीतल्या आजच्या सर्वात मोठ्या उत्सवाच्या पार्शंभूमीवर पूजासाहित्यासह पणत्या रांगोळ्या फटाके आणि इतर साहित्याने बाजारपेठा गजबजल्या आहेत नांदेड इथल्या सचखंड गुरूद्वाऱ्यात काल दिवाळीनिमित्त तख्तस्नान घालण्यात आलं दीपावलीच्या पूर्वसंध्येला गोदावरी नदीचं पूजन करून घागरीनं हे पाणी सचखंड ग्रुद्वाऱ्यात आणून परिसर ध्ववून काढला जातो

सात्विक चिराग जोडीचा आज इंडोनेशियाच्या जोडीसोबत अंतिम सामना होणार आहे दरम्यान या स्पर्धेत इतर भारतीय बॅटमिंटनपटूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे

त्यांच्या पार्थिव देहावर आज मरळक इथं अंत्यसंस्कार होणार आहेत